सलग सहा दिवस या संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुणांची संख्या नऊ लाखापेक्षा कमी आहे

सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदवली गेली आहे

रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

राज्यात सदोष आरटीपीसीआर टेस्ट कीट्स पुरवले गेल्या लक्षात आल्यानंतर या कीट्सच्या खरेदीप्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून लवकरच ही समिती आपला अहवाल राज्यसरकारला सादर करेल असं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रयोग शाळांमधे ही कीट्स सदोष असल्याचं आढळलं अपेक्षित निष्कर्ष देत नसल्यानं या कीट्सची पून्हा तपासणी केली त्यावेळीही त्यांचे निष्कर्ष चुकीचे येत असल्याचं आढळलं त्यानंतर सरकारनं त्यांचा पुरवठा थांबवला असून तेव्हापासून आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकाय संशोधन परिषदेकडून राज्यसरकारला नव्या टेस्ट कीट्सचा पुरवठा होत आहे असं त्यांनी सांगितलं

परवा झालेला अभूतपूर्व वीजगोंधळ हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे मुंबई महानगर क्षेत्रात अचानक वीज गायब होण्याच्या प्रकरण्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत या प्रकरणी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती त्यात वीज गायब होण्याच्या घटनेवर सखोल चर्चा करण्यात आली उस्मानाबादमधे काल रात्रभर पाऊस झाला

तेरणा धरण ओसंडून वाहत आहे तेरणा नदीमार्गे पाणी सोडलं जात असल्यानं तेरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे परंडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव धरणाची चार दारं उघडली आहेत खंडेबरवाडी इथल्या पाझर तलावाची परिस्थिती तसंच जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे यांनी दिली आहे नळर्द्रा इथं पर्यटकांचं आकर्षण असलेला किल्ल्यातला नर मादी धबधबा सुरू झाला आहे नांदेड जिल्ह्यात गेले पाच दिवस सतत पाऊस पडत असून हिमायतनगर तालुक्यात या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल सुरू झालेला पाऊस अद्याप सुरु आहे सोलापूरच्या सिध्देबर मंदिराच्या सभामंडपात पाणी शिरलं आहे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात अतिवृष्टीचा इशारा असल्याच्या पार्बंभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे सांगली जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे

वाशिम तालुक्यात अनसिंग मालेगांव तालुक्यात मुंगळा आणि मंगरुळपिर तालुक्यात शेलू कवठळ पार्डी पोटी आणि मंगरुळपिर या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे

सातारा जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या वादळी पावसानं काल संध्याकाळी सर्वत्र जोरदार हजेरी लावली संगमेश्वर तालुक्यात तुळसणी इथं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर मेघी गावात वीज पडल्यानं एकाच घरातले सात जण जखमी झाले जिल्ह्यात इतर ठिकाणीही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली येत्या दोन तीन दिवसांत राज्यभरात जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात आज पाऊस होण्याची शक्यता आहे

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या पिकांना बसला आहे

देशातल्या प्रमुख महामार्गावर आणि द्रतगती महामार्गावर विजेवर चालणाऱ्या गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याकरता केंद्र सरकारनं प्रस्ताव मागवले आहेत बांधा आणि वापरा या तत्वावर ही चार्जिंग स्टेशन्स उभारायची असून त्याकरता सरकारी आस्थापनं सार्वजनिक संस्था तेल कंपन्या तसंच सर्वसाधारण व्यक्ती यांच्याकडून अवघड उद्यग मंत्रालयानं पुढाकार मागवला आहे द्रतगती महामार्गांच्या यादीत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा तसंच सूरत मुंबई द्रुतगती महामार्गाचाही समावेश आहे महामार्गांच्या यादीत मुंबई दिल्ली मुंबई पणजी मुंबई नागपूर मुंबई बंगळरु या महामार्गांचा समावेश आहे

गेल्या महिन्यात ज्यांना ही परीक्षा देता आली नाही त्यांना आज संधी दिली जात आहे

कोविड महामारीमुळे काही उमेदवारांना परीक्षेला बसता आलं नव्हतं त्यावर सर्वोच्च न्यायालयानं पुनर्परीक्षेचा निर्णय दिला होता